राज्यात काल एका दिवसात सर्वात जास्त एक हजार आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जालना इथं कोरोना विषाणूचे पाच नवे रुग्ण आढळले असून यात राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन जवानांचा समावेश आहे इथली एकृण रुग्ण संख्या आठ झाली आहे यातील दोन रुग्ण आतापर्यंत बरे झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मध्कर राठोड यांनी दिली आहे मूळ जालन्याचे असलेले राज्य राखीव पोलिस दलाचे तीन जवान नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या मालेगावमध्ये तैनात होते आणि त्यांच्या लाळेचे नमूने औरंगाबादला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्या तपासणी अहवालानुसार त्यांना याची लागण झाल्याचं समोर आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी म्हटलं आहे उर्वरित दोन रुग्ण मुंबईला प्रवास करून आले होते अशी माहिती त्यांनी दिली सांगली जिल्ह्यात आणखी एका तरुणीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे ही तरुणी द्धेभावी गावातल्या रुग्ण व्यक्तीची नातेवाईक आहे

अमरावती इथं कोरोना विषाणूची लागण झालेले चार नवे रुग्ण आढळले आहेत शहरातल्या ताजनगरमधे दोन तर तारखेडा भागात एक नवा रुग्ण आढळला आहे करवरनगरच्या एका मरण पावलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली होती असं आता स्पष्ट झालं आहे

सातारा जिल्ह्यात पाच कोरोना बाधीत रुग्णाची वाढ झाली आहे

ते प्ण्यातून सातारा कारागृहात आले होते या दोघांसह कराडमध्ये रुग्णाच्या संपर्कात आलेला एक तर कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एक रुग्ण असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत पालघर जिल्ह्यात गडचिंचले इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या एका आरोपीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळलं आहे

लागण झालेला आरोपी वाडा पोलिस ठाण्यातल्या कोठडीत होता त्याच्या सहवासात आलेल्या इतर वीस सहआरोपी आणि तेवीस पोलिस कर्मचाऱ्यांचं अलगीकरण करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात चिपळण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी एक असे एकंदर दोन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत चिपळूणचा रुग्ण मुंबईतल्या जे

रुग्णालयाच्या संपर्कातून आला होता तर संगमेश्वरचा रुग्ण ठाण्यातून आल्याची माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली दोन्ही रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे

या गटांमधल्या काही सदस्यांची बदली तसेच बढती झालेली असल्यानं गटांचं प्नर्गठन करणं गरजेचं होतं असं या संदर्भात गृहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे

कोरोना प्रादुर्भाव वेगानं होत असतानाच काही रुग्णांनी जिद्दीनं आणि वैद्यकीय स्चनांचं पालन करत कोरोनावर विजय मिळवला आहे

टाळेबंदीमुळे कोरोनाचा प्राद्र्भाव रोखण्यात आपल्याला अन्य देशांच्या त्लनेत मोठं यश प्राप्त झालं आहे असंही ते म्हणाले विरोधकांकडे अन्य मुद्दे नसल्यानं ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत अशी टीकाही त्यानी केली उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या नवनिर्मिती बह्उद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीनं शहर आणि आजूबाजूच्या परिसरातल्या भटक्या विमुक्त जातींच्या आणि गोरगरीब लोकांना आठ दिवस प्रेल एवढं धान्य वाटप करण्यात आलं

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या स्वस्त धान्य दुकानदारांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातर्फे निर्जत्कीकरण आणि मास्क वाटप करण्यात आलं या द्कानदारांचा अनेक ग्राहकांशी थेट संपर्क येतो त्यामुळे खबरदारीसाठी जिल्हा प्रवठा अधिकारी चारुशीला देशमुख यांच्याकडे हे साहित्य सोपवण्यात आलं उस्मानाबाद शहरातील भारतीय जनता पक्षाच्या य्वा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सांजा मार्ग परिसरात गरजू कुटुंबांना अन्न धान्याची पाकिटं वितरित केली परअणीत जिंतूर इथं ताल्का मराठी पत्रकार संघाच्या वतीनं ताल्क्यातल्या विविध गावांमधल्या गरजू पत्रकारांना महाराष्ट्र दिनानिमित्त जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं

त्यान्सार ही मदत केल्याचं पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी सांगितलं लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयानं केल्यानंतर आज नाशिकहन दोन गाड्या रवाना झाल्या

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भ्जबळ यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला

स्वारगेट बसस्थानकावर आलेल्या सर्वाची प्राथमिक तपासणी झाली असून त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे

त्यात मंडणगड तालुक्यातले नऊ खेडमधला एक दापोली तालुक्यातले दोन तर रत्नागिरी तालुक्यातल्या सहा जणांचा समावेश आहे खेड मंडणगड आणि दापोलीतल्या विद्यार्थ्यांना कळंबणी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केलं असून रत्नागिरी ताल्क्यातल्या विद्यार्थ्यांना जिल्हा करोना रुग्णालयात नेलं आहे टाळेबंदीमुळे राज्यात अडकलेले इतर राज्यांमधल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी तसंच इतर राज्यांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनानंही नियोजन सुरु केलं आहे

या काळात फक्त विविध राज्यांमध्ये अडकलेले मजूर विद्यार्थी पर्यटक तसंच भाविकांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी सुरु केलेल्या विशेष श्रमीक गाड्याच सुरु राहतील असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे यासाठी संबंधित राज्य सरकारं अशा प्रवाशांची नोंदणी करून त्यांना रेल्वे स्थानकांपर्यंत पोचवण्याची व्यवस्था करत असल्याची माहितीही रेल्वेनं दिली आहे

सध्या शाळा बंद असल्या तरी शालेय पोषण कामगार शासनाचं काम तत्परतेनं करीत आहेत त्याम्ळे आर्थिक अडचणीत आलेल्या या कामगारांना आर्थिक मदत करावी असं संघटनेचं म्हणणं आहे सांगली जिल्ह्यत कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव सेक्शनमध्ये जळलेल्या ट्रान्सफॉर्मरची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला गुंडांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला ट्रान्सफॉर्मरची तपासणी करत असता इथं आकडा टाकून वीज चोरी होत असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं त्यावेळी वीज चोरीचे आकडे काढून टाकल्यावर दोघानी त्यांना बेदम मारहाण केली रात्री उपचारादरम्यान त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हयाची नोंद झाली असून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कंत्राटी वीज कामगार य्नियननं केली आहे लेखक रस्कीन बाँड यांच्या गाजलेल्या कथांच्या वाचनाचा कार्यक्रम सुरु केल्या बददल केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आकाशवाणीचं अभिनंदन केलं आहे

याअंतर्गत एखादा कर्मचारी कोणत्याही आजाराबद्दल दवाखान्यात उपचार घेत असेल तर त्याला दवाखान्याचं बिल भरावं लागणार नसून सर्व बिल विमा कंपनी भरेल